परराष्ट्र मंत्रालयातील पूर्वेकडील दर्शाच्या सचिव विजया ठाकूर सिंग यांनी वार्ताहरांना नवी दिल्ली इथं वार्ताहरांना ही माहिती दिली

तळिल मुंबईत पार्ले कट्टा कार्यक्रमात बोलत होत दिरवर्षी रस्त्रिपघातात जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू होतो आणि ब याच जणांना कायमचं अपंगत्व यक्ती हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर यावर बरीच आगपाखड झाली आहा कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी त्या त्या राज्यांवर आह असंही त्यांनी यावळी स्पष्ट कलि महाराष्ट् सरकार पावसामुळ मुकसान झालख्खा शत्तिक यांच्या समस्यछ्ती गांभी यानं विचार करत असुन शत्तिक यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकड दतीची मागणी क्वी जाणार आह असं मुख्यमंत्री दक्षेंद्रे फडणवीस यांनी पत्रकाराना सांगितलं राज्याच मुख्य सचिव गद्विळीही आठवडविविध जिल्ह्यातल्या परिस्थितीचा आढावा घटीअसून आज होणा या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा क्ली जाईल असही मृख्यमंत्री म्हणाल िोज्यातल्या नवनिर्वाचित आमदारांनी आपआपल्या जिल्ह्यात जावून नुकसानीची माहिती घ्यावी असंही त्यांनी सांगितलं

भारताच्या मनदिप सिंग यानं दोन तर हरमनप्रित सिंग आणि सुनिलनं प्रत्यक्ती एक एक गोल कला

भारताचा कर्णधार मनप्रित सिंग याला सामानावीर किताब घोषित करण्यात आला

गुरजित कौरनं दोन तर लिलिमा मिंज शर्मिला दद्दी आणि नवनित कौर यांनी प्रत्यक्ती एक गोल कळा अमरिक्रि झिंघाला मात्र एकच गोल करता आला भारतीय प्रुष आणि महिला संघ आज याच संघाबरोबर दुस या टप्प्यासाठी सामना खर्ळ्सील